नाशिक आणि बंगळूरू इथल्या उत्पादन प्रकल्पात या विमानांची निर्मिती करण्यात येणार आहे असंही माधवन यांनी सांगितलं

देशातील संरक्षण साहित्य सामुग्री उत्पादनाला चालना देण्याच्या दृष्टीनं हे करार महत्त्वाचे ठरणार आहेत उत्तर प्रदेश आणि तेलंगणमधील संरक्षण साहित्य सामुग्री उत्पादन उद्योगाच्या संधी आणि कर्नाटकातील हवाई क्षेत्राच्या संधी या विषयावरील चर्चासत्रांचं आयोजन आज करण्यात आलं असून औद्योगिक क्षेत्रातील फिक्की आणि असोचेम या संघटनानीही संरक्षण क्षेत्रातील उद्योग संधी या विषयांवरील चर्चासत्रांचे आयोजन केलं आहे संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाची संशोधन संस्था डीआरडीओनं आत्मनिर्भर भारतासाठी या क्षेत्रातील संशोधन अभ्यासक्रम आणि प्रमाणीकरण याबाबत चर्चासत्र आयोजित केलं आहे

कोविड वरील लस आणि औषध निर्मितीच्या क्षमतेचा उपयोग करून भारत आफ्रीकेसह अनेक देशांना या संकटाशी सामना करण्यासाठी मदत करत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे

या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या एका विशेष टपाल तिकीटाचं अनावरणही त्यांच्या हस्ते होणार आहे केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी आदी मान्यवर या वेळी उपस्थित राहणार आहेत रिझर्व्ह बँक भारतीय रिझर्व्ह बँक आज चालू आर्थिक वर्षातील शेवटचे द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहे आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शाक्तीकांता दास यांच्या नेतृत्वाखालील सहा सदस्यीय पतधोरण समितीची बैठक समाप्त झाल्यानंतर पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली जाईल

त्याचा आधार घेत रिझर्व्ह बँक पतधोरणात रेपो दरातील बदल करेल का ते पाहणं औत्सुक्याचं ठरेल

या भरीव तरतुदीमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात आणि आत्मनिर्भर भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात रेल्वे महत्त्वाची भूमिका बजावेल असंही गोयल म्हणाले

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर अद्याप रेल्वे सेवा पूर्वीप्रमाणे सुरू करण्याबाबत सर्व संबधित घटकांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल

बायडेन येमेन येमेन मध्ये सुरू असलेल्या सौदीच्या नेतृत्वाखालील युद्धाला आता अमेरिका पाठिंबा देणार नाही असं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी जाहीर केलं आहे सौदी अरेबियाचे स्वातंत्र्य आणि सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी अमेरीकेचा पाठिंबा आहे मात्र युद्धासाठी नाही हे युद्ध संपलं पाहिजे असं बायडेन यांनी काल आपल्या पहिल्या परराष्ट्र धोरण विषयक भाषणात सांगितलं दरम्यान जर्मनीतील अमेरिकन सैन्य काढून घेण्यास सध्या स्थगिती देण्याची शक्यता असून एलजीबीटी क्यू चळवळीला त्यांचा पाठींबा असेल असंही त्यांनी सांगितलं नाना पटोले राजीनामा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी काल विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपला अध्यक्ष पदाचा राजीनामा सुपूर्द केला त्या आधी पटोले यांनी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली पक्षाध्यक्षांचा आदेशावरुन राजीनामा दिला असल्याचं पटोले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं विधानसभेचा नवा अध्यक्ष कोण याचा निर्णय महाविकास आघाडीच घेईल असंही ते म्हणाले

या आधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना राबवली होती ती निकालात काढून सत्तेत असलेल्या शिवसेना सरकारनं ही नवी योजना दाखल केली आहे क्रिकेट कसोटी भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला क्रिकेट कसोटी सामना आज सकाळी साडे नऊ वाजेपासून चेन्नईतील एम

चिदंबरम स्टेडीयमवर होणार आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय हा सामना होणार आहे

आय सी सी च्या जागतिक कसोटी सामन्यांच्या स्पर्धेतली अखेरची मालिका असणार आहे या स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडन या आधीच स्थान पटकावलं आहे आता भारत आणि इंग्लंड यांच्यातला कोणता संघ अंतिम फेरीत प्रवेश करतो याबाबत उत्सुकता आहे

सरकारी सुड्ट्या वगळता दर शनिवारी हा विशेष कार्यक्रम होतो

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार